देशात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

वस्तू आणि सेवा कर भरपाईची रक्कम देण्याबाबत राज्यांसमोर केंद्राचे दोन पर्याय

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी घेतला विविध राज्यातल्या कोविड परिस्थितीचा आढावा

पंतप्रधान देशात संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण उद्योग या विषयावर आयोजित एका वेबिनारमध्ये आज ते बोलत होते

गेली अनेक वर्ष भारत संरक्षणविषयक साधन सामुग्रीची आयात करणारा सर्वात मोठा देश होता देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादन करण्यास भारत सक्षम होता मात्र दुर्दैवानं त्या विषयाकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही असं ते म्हणाले

या वेबिनारमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण क्षेत्रात सुधारणांची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला

त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की राज्यांच्या भरपाई संदर्भात एखादी व्यवस्था ठरवून तिला जीएसटी परिषदेनं मान्यता दिली की उर्वरित आर्थिक वर्षात थकबाकीची रक्कम लवकरात लवकर चुकती केली जाईल

हे दोन्ही पर्याय राज्यांसमोर ठेवण्यात आले आहेत जेणेकरून राज्यांना कर्ज मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असंही सीतारामन यांनी सांगितलं हे दोन पर्याय केवळ याच वर्षापुरते उपलब्ध असतील असंही त्यांनी नमूद केलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते यावेळी पवार यांनी राज्याची भूमिका मांडली राज्यांपेक्षा कमी व्याजदरानं कर्ज मिळणं शक्य असल्यानं केंद्रानंच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली केंद्रीय कषी मत्री कृषी बाजारपेठ क्षेत्रामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज मुख्यमंत्री तसंच राज्यांच्या कृषिमंत्र्यांसमवेत दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा केली एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्तपुरवठा करण्याच्या केंद्र सरकारच्या नव्या योजनेच्या मुद्याचाही त्यांनी या बैठकीत ऊहापोह केला पीक काढणी पश्चात व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता वाढवणे हा या निधीचा मुख्य भर आहे त्याचा लाभ छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनाही होईल याची काळजी घेतली पाहिजे असं तोमर यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले खत आणि रसायन मंत्री देशात यंदाच्या वर्षीच्या खरीप हंगामात बहुतेक सर्वच भागात युरिया खताच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे असं खत आणि रसायन विभागाचे मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत उत्पादकांबरोबच गरज पडल्यास आयात करूनही पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात येत आहे असंही गौडा यांनी स्पष्ट केलं गौडा यांनी कर्नाटकच्या कृषिमंत्र्यांशी आज नवी दिल्लीत चर्चा केली त्यावेळी ही माहिती दिली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात आज बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी त्यांनी सर्व संबधितांना स्वच्छतेच्या आणि अन्य व्यवस्थेत कुठलीही कसर न ठेवण्याच्या सूचना दिल्या उपराष्ट्रपती आचार्य विनोबाजींनी सुरु केलेली भूदान चळवळ ही महात्मा गांधीजींच्या विचारांचा संपूर्ण जगात प्रसार करण्याच्या दिशेनं उचललेलं सुयोग्य पाऊल होतं असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे यांचे गांधी विचार प्रसार आणि भूदान चळवळीतील योगदान या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते

महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक तेलंगण गुजरात प बंगाल उत्तर प्रदेश पंजाब आंध्र प्रदेश ही राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या कोविडबाबतच्या स्थितीचा कॅबिनेट सचिवांनी आज आढावा घेतला त्यावेळी हा सल्ला देण्यात आला

या राज्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपययोजना कराव्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घ्यावा आणि देखरेख ठेवणे या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा असंही यावेळी सांगण्यात आलं

या क्लनिकमध्ये आयुर्वेदिक औषधांबरोबरच व्यायाम योगाअभ्यास आणि नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली कशी असावी आणि त्याद्वारे प्रतिकार क्षमता कशी वाढवण्यात यावी याविषयीचं मार्गदर्शन दिलं जाईल

इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते खोट्या बातम्यांमुळे शांतता धोक्यात येऊ शकते सामाजिक संकेतस्थळांच्या मंचाच्या आधारे जनमत तैय्यार करणं हा सार्वजनिक जीवनाला अलीकडच्या काळात निर्माण झालेला गंभीर धोका असल्याचं ते म्हणाले पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यांचे उद्योगमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांची तसंच संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली देशातील औद्योगिक उत्पादनाला चालना गुंतवणूक आकर्षित करणं एक जिल्हा एक उत्पादन या योजनेला चालना आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं राष्ट्रीय चळवळ उभी करण्यास उत्तेजन देणं अशा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी गोयल यांनी राष्ट्रीय जीआयएस आधारित लॅंड बँक प्रणालीच ई उद्घाटनही केलं महाराष्ट्र राज्यपाल महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईत राजभवन इथं भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींबाबत सादरीकरण केलं राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करत असलेल्या कृती आराखड्याबद्दल राज्यपालांना माहिती देण्यात आली यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षण नोंदवत उपयुक्त सूचना केल्या

ईशान्य भारतातल्या दुर्गम डोंगराळ भागाला यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे

आसाम प्र केंद्रीय पथकानं आज आसाममधल्या काही पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून पूर परिस्थितीची पाहणी केली केंद्रीय पथकाच्या तीन वेगवेगळ्या तुकड्यांनी ग्वातलपाडा बौनगायगांव नगांव आणि गोलाघाट सह अन्य जिल्ह्यांचा दौरा केला त्याचबरोबर पूरयस्तांशी आणि जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला आसाम मध्ये यंदा तीनदा आलेल्या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे